मुंबईत आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होत आदिवासी विकास मंत्री डॉ नितीन राऊत आणि विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्यासह तिर वरिष्ठ अधिकारी यावछी उपस्थित होता क्रुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले कुपोषण निर्मूलनासाठीच्या सर्व निधीचा शंभर टक्क विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या अनुसूचित जातींप्रमाणखिनुसूचित जमातींसाठीही उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना मंत्री राऊत यांनी यावछी कल्ली नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं हिंगोलीचाशिवसत्ति खासदार हक्के पाटील यांनी स्पष्ट कलि आहा हिंगोलीत या कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलव्वा मोर्चानंतर पाटील यांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं होतं हा पत्र बनावट असल्याचा आरोप पाटील यांनी क्ला आह आपण अन्य एका कामासाठी दिलखा पत्राचा गैरवापर करण्यात आला असून या प्रकरणी हिंगोली पोलिसांकड्रापण तक्रार दाखल क्ली असल्याचं पाटील यांनी सांगितलं

चलनबाजारात आज रुपया आठ पैशांनी वधारला